या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोर्डीना देशभरात वेग आला आहे

भारतीय जनता पार्टीनं काल उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली

भाजपानं अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि हुकूम देव नारायण यादव यांच्यासह सात लोकसभा सदस्यांना यावेळी उमेदवारी नाकारली आहे

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना नवादाऐवजी बेगुसराय इथून उमेदवारी देण्यात आली आहे लोकजनता पार्टीनं खगाडीया इथून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही पक्षानं आरा सीवन कराकत आणि जेहानबाद इथून चार जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे तर जेएनयूव्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हेय्या कुमार बेगुसराय इथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत कृषि मंत्री राधा मोहन सिंह पुर्व चंपारण इथून आणि राम कृपाल यादव हे पाटलीपुत्र इथून निवडणूक लढणार आहेत लोक जनता पार्टीचे प्रमुख राम विलास पासवान हे यावेळी हाजीपुर मतदारसंघातून निवडणूक लढणार नाहीत त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पशुपती कुमार पारस हे निवडणूक लढणार आहेत

विद्यमान खासदार अनुराग ठाकूर हमीरपुर इथून तर सुरेश कश्यप शिमला इथून निवडणूक लढवणार असल्याचं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहारांना सांगितलं किशन कपूर यांना कांगडा इथून तर पक्षाचे ज्येष्ठ नेते शांताकुमार यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही भाजपानं तेलंगनामधील सहा उत्तर प्रदेशातील तीन आणि केरळ तसंच पब्धिम बंगालमधील प्रत्येकी एका उमेदवाराची यादीही जाहीर केली

माजी प्रधानमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे ज्येष्ठ नेते एच

देवेगौडा कर्नाटकच्या तुमकूर इथून निवडणूक लढणार आहेत

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि रामपूर मतदानसंघातून विद्यमान आमदार मोहम्मद आझम खान हे रामपूर लोकसभा मतदान क्षेत्रातून पक्षाचे उमेदवार घोषीत झाले आहेत

काँप्रिस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी शिवाय वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढावी अशी सूचना केरळ काँग्रेसनं केली आहे पथनमथिट्टा जिल्ह्यातील वार्ताहारांशी संवाद साधताना अखइल भारतीय काँग्रेसचे महासचिव उम्मन चांडी यांनी याबाबत सांगितलं राहुल गांधी यांना वायनाड इथूनही निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे परंतु अद्याप त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नसल्याचं उम्मन यांनी सांगितलं ओडिशा विधानसभेचे सभापती प्रदीप कुमार अमात यांनी बिजु जनता दलाच्या पाच आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे या आमदारांनी बिजू जनता दलाच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला या संदर्भात पक्षानं सभापतींकडे तक्रार केली होती त्यावर सभापतींनी हा निर्णय घेतला पूर्णचंद्र नाईक बसंती मालिक देबराज मोहंती सुकांता नाईक आणि त्रिनाथ गमांग अशी या आमदारांची नावे आहेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस सार्वत्रिक निवडणूकांआधी मतदारांसमोर खोट्या गोष्टी मांडून त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे काँग्रेस भाजपावर खोटे आरोप करत असून त्याचा भाजपा नेते बी

आयोगानं माध्यमांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यात पहिल्यांदाच समाजमाध्यमं आणि संकेतस्थळांचाही समावेश केला आहे

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुकांकडे दोन हिंदू मुलींच्या अपहरणाप्रकरणाचा अहवाल मागितला आहे पाकिस्तानच्या सिंध प्रांतात होळीच्या पूर्वसंध्येला दोन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं

ही घटना सिंधच्या घोटकी जिल्ह्यातील ढार्की भागात घडली आहे आफ्रीकेतल्या मोझाम्बिकमध्ये आलेल्या वादळाच्या पार्बभूमीवर भारतीय नौदलाच्या जवानांनी याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू केलं आहे

आज जगभर पाळला जात असलेल्या क्षयरोग विरोधी दिनानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या नागरिकांसाठी संदेश दिला आहे भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन कोविंद यांनी केलं आहे

वन्य जमिनीवर वस्ती करुन राहिलेल्या आदिवासींना त्या जागांवरुन हटवण्यास संबंधित आधिका यांना प्रतिबंध करावा आणि अदिवासींनी अतिक्रमण केले आहे का हे शोधण्यासाठी एक विशेष पथक नेमावेया मागणीसाठी नव्यानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी घेण्याची शक्यता आहे मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज दुसऱ्या फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंम्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला काल रात्री चेन्नई इथं झालेल्या सामन्यात सात गडी राखून हरवलं